मराठा आरक्षणा संदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित घटकासोबत मृख्यमंत्र्यांची बैठक सुरु

शैक्षणिक धोरण नव्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक अभ्यासक्रम कमी करून मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

देशभरातून अनेक शिक्षक या परिषदेत सहभागी झाले होते

ऑक्सीजन वाहत्क वैदयकीय कारणांसाठी उपयोगात येणाऱ्या ऑक्सीजनच्या आंतरराज्य वाहत्कीला राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी अडथळा निर्माण करू नये असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि केद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे दिले आहेत तसंच या ऑक्सीजनचं उत्पादन करणाऱ्या सर्व उद्योजकांनी सध्या त्यांच्या राज्यातल्या रुग्णालयांनाच त्याचा प्रवठा करावा असं बंधनकारक करण्यात आलं आहे बहतेक राज्यात सध्या ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे या पार्श्वभ्मीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं या पत्रात म्हटलं आहे

वन ह्तात्मा दिन गडचिरोली यवतमाळ नागपूर वन विभागातील फ्रंटलाइन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वन्यजीव तसंच वन संरक्षण करताना हौतात्म्य आल्यास सान्ग्रह अन्दान देण्याबाबतची योजना लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर आणणार असून प्रत्येक जिल्ह्यात वन हतात्मा स्मारक उभारणार असल्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी सांगितले यवतमाळ येथे आज राष्ट्रीय वनहतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वन हतात्म्यांना श्रद्वांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

राष्ट्रीय वनहतात्मा दिनाच्या निमीत्ताने वन विभागाच्या राज्य म्ख्यालयी नागपूर येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ

रामबाब् यांच्या अध्यक्षतेत श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न झाला

त्यांच्या या अतूलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्या नागपूर येथील म्ख्यालयी वनभवन नागपूर येथे वन हतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे यात रोजंदारी वनमज्र वाहनचालक वनरक्षक वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे गडचिरोलितील वडसा येथील वनविभागाच्यावतीनेही राष्ट्रीय वन हतात्मा दिन साजरा करण्यात आला आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले

मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्याप्र्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आरक्षणाच्या बाजूने लढलेले वकील अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय याबैठकीत घेण्यात आला त्यान्सार म्ख्यमंत्र्यांची संबंधित मंडळींशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा आज सायंकाळी सुरु झाली आहे दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर सोलापूर जालना ब्लढाणायासह राज्यात अनेक ठिकाणी मराठा संघटनांच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे मराठा आरक्षणाच्या मृद्दयावर विरोधकांना राजकारण करायचं आहे आणि आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर देतांना स्पष्ट केल आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका करत सरकारने योग्य लक्ष दिलं नाही आहे असा आरोप केला यावर बोलताना शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न सोडवण्यात रस नाही अशी टीका केली अध्यादेश आणि फेरविचार याचिकेचा पर्याय उपलब्ध आहे राज्य सरकारच्या आजच्या बैठकीत योग्य निर्णय झाल्यास आंदोलन होणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडू महाराष्ट्रासाठी वेगवेगळा निकाल आला आहे

पण मला सर्वोच्च न्यायालयावर शंका घ्यायची नाही आहे असंही शरद पवार म्हणाले

दरम्यान भंडारा जिल्हयात कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड केअर सेंटरला अचानक भैट देऊन पाहणी केली पीपीई किट घालून कोरोनाबाधित रूग्णांशी त्यांनी संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या

सी एल

दोन्ही संस्थेच्या प्ढाकारातून पीपीई किट अतिरिक्त आय्क्त राम जोशी यांच्या सुपूर्द करण्यात आल्या

कोरोना संकटकाळात संस्थेच्या वतीने विदर्भाच्या ग्रामीण भागासह नागप्रातील गरजू वस्त्यांमध्येही राशन कीट अर्सेनिक औषधे देण्यात आले

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागरण स्रक्षेच्या उपाययोजना आणि राशन कीट वाटप असे विविध प्रकारची मदत संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे मूख्यतः नागपूर क्षेत्रासह अमरावती वाशीम अकोला भंडारा औरंगाबाद बीड परभणी अशा महाराष्ट्राच्या विविध भागात मदतकार्य सुरू आहे हवामान नागपूर ब्लडाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोली येथील त्रळक ठिकाणी म्सळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली असून यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली येथील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे

ब्लडाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा ब्लडाणा शहर यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे यामुळे शेतातील पिकांचे प्रचंड न्कसान होत आहे

त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे म्ख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे केंद्रीय पथक पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदीया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या न्कसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश क्मार गंटा यांच्या नेतृत्वातील सहा सदस्यीय पथक आज नागप्र इथं दाखल झालं आहे या संदर्भात आज नागपूरच्या विभागीय आय्क्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागपूर विभागातील न्कसानाची माहिती सदर पथकाला दिली त्यानंतर पथक आज नागपूर आणि चंद्रपूर तसंच उद्या भंडारा गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रग्रस्त भागाची पाहणी करणार आहे